लोकसभेच्या दुस या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे

पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संध्याकाळी संपली

उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून येत्या गुरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येईल लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं चार उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे त्यात कर्नाटकातल्या दोन तर उत्तरप्रदेश आणि ओदिशातल्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँप्रेसनं पाच उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे त्यात छत्तीसगड आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन तर दीव दमणच्या एका उमेदवाराचा समावेश आहे उत्तर गोवा मतदारसंघात गिरिश चोडणकर तर दक्षिण गोव्यातून फ्रान्सिस्को सर्डिन्हा यांना उमेदवारी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकांदरम्यान आसाममधे काळ्या पैशांच्या व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक ती पावल उचलली असल्याचं आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकेश साहू यांनी सांगितलं आहे ते आकाशवाणीवरील एका कार्यक्रमात बोलत होते राज्यात सर्वत्र भरारी पथकं नेमण्यात आली असल्याचही त्यांनी सांगितलं एखादी बेकायदेशीर गोष्ट घडत असल्याचं दिसल्यास जनतेनं सी व्हीजील ऍपद्वारे तक्रार नोंदवावी असं आवाहन साहू यांनी केलं आयकर विभागाचं विशेष पथक कार्यरत झाल्याचं तसंच महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष लक्षठेवण्यासाठी आणि ठिकठिकाणी सुरक्षा चौक्या सुरु केल्या असल्याचं साहू यांनी पुढे सांगितलं

सर्व मतदान केंद्रावर मतदान पोचपावती यंत्र वापरण्यात येतील तसच मतदानाच्या काळात योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी एम एल सुरेखा यांनी सांगितलं

देशात वैद्यकीय संशोधनारला चालना देण्यसासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं औषधं आणि वैद्यकीय चाचण्या नियम जारी केले आहेत नव्या औषधांच्या आणि वैद्यकीय चाचण्यांच्या मंजुरीसाठीच्या नियामक चौकटीत नव्या नियमंद्वारे बदल केले आहेत सर्व नवी औषधं मानवी वापरासाठी नव्या औषधांचं संशोधन वैद्यकीय चाचण्या जैविक समतोलाचा अभ्यास आणि नीती समितीला हे नवे नियम लागू होतील

मंजुरीसाठी अर्ज दिल्यानंतर या कालावधीत भारताच्या औषध महानियंत्रकांकडून काहीच कळवलं गेलं नाही तर तो अर्ज मंजूर झाल्याचं मानलं जाईल अशी तरतूद नव्या नियमांमधे केली आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंग यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव आणि प्रतिक यादव यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला देण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोर्टीस बजावली आहे याप्रकरणाच्या चौकशीच्या सद्यस्थिती संदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमर्ती दीपक ग्रप्ता यांच्या पीठानं काल सीबीआयला दिले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज क्रोएशियात जप्रेब धिं क्रोएशियाच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत ते क्रोएशिया बोलिव्हिया आणि चिली या तीन देशांच्या दौ यावर गेले असून काल रात्री क्रोएशियाला पोचले व्यापार गुंतवणूक आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधे उभय देशांमधे सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं क्रोएशियाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत तीन दिवसांच्या क्रोएशिया भेटीत भारत क्रोएशिया आर्थिक मंचाच्या बैठकीत राष्ट्रपती सहभागी होतील जग्रेब विद्यापिठात त्यांचं भाषणही होणार आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आज मुंबईत दिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या सोळाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत

विकासाच्या प्रश्नांवर विविधांगानं संशोधन करण्यावर या संस्थेचा भर राहिला आहे गोलन हा ड्स या प्रदेशावर झाएलची सार्वभौम सत्ता असल्याच्या घोषणापत्रावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून त्यांनी झाएलला स्वसंरक्षणाचा पूर्ण निरंकुश अधिकार असल्याचं अमेरिका भेटीवर आलेले झाएली प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं आहे ते काल वॉशिंग्टन कें व्हाईट हाऊसमधे स्वाक्षरी समारंभात बोलत होते

मात्र आंतरराष्ट्रीय समुदायानं त्या प्रदेशावरची झिएलची सार्वभौम सत्ता मान्य केली नाही ट्रम्प यांनी काल दिलेल्या मंजुरीमुळे जवळपास पन्नास वर्षापासूनची अमेरिकेची भूमिका आता बदलली आहे ज्ञाणची आक्रमक कारवाई आणि हिज्बोल्लासारखे दक्षिण सिरियातले दहशतवादी गट याच्यामुळे ज्ञाएलवर हल्ला करण्यासाठी तळ म्हणून गोलन हा द्वेसचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याचं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे अमेरिकेनं त्यावरचं झिएली सार्वभौमत्व मान्य करणं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे दरम्यान संघर्षग्रस्त गोलन हा दिसवर सिरिया हक्क सांगत असताना अमेरिकेनं उचलेल्या या पावलामुळे आता पश्चिम आशियातला तणाव वाढण्याची भीती रशियानं व्यक्त केली आहे तर हा सिरियाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असल्याचं सिरियानं म्हटलं आहे अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या तिसऱ्या लीग सामन्यांमधे आज भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे मलेशियात पीह क्वे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिधींनी हा सामना सुरु होईल विर सामन्यांमधे जपानचा मुकाबला क्लिडाशी तर पोलंडची गाठ दक्षिण कोरियाशी पडणार आहे रविवारी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातला सामना एक एक असा अनिर्णित राहिला होता भारताचे चार गुण झाले असून सहा संघांमधे भारत तीसऱ्या स्थानावर आहे सर्वाधीक गुणांसह मलेशिया अग्रस्थानी आहे दक्षिण कोरियाचेही चारच गुण असले तरी उत्तम गोलफरकामुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत

एकेरी सामन्यात वृषाली गुम्मादी साईउत्तेजिता राव यादेखील मैदानात आहेत किदंबी श्रीकांत हाँगकाँगच्या विंग की विनसेंट विरुद्धच्या सामन्यानं आपल्या घोडदौडीला सुरुवात करेल एकाच गटात असल्यामुळे श्रीकांतची गाठ समीर वर्मा किंवा बी साईप्रणित भारतीय खेळाडूशी पडू शकते